राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी कोणतीही कागदपत्रं किंवा बायोमेट्रीक पुरावे मागितले जाणार नसल्याचं सरकारचं

दरम्यानच्या काळात विविध मंत्रालयं आणि विभागांच्या स्थायी समित्या अनुदान मागण्यांवर चर्चा करतील

एनपीआर एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी कोणतीही कागदपत्रं अथवा बायोमेट्रीक प्रावे मागण्यात येणार नाहीत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे एनपीआरसाठीची प्रश्रावली लवकरच निश्वित करण्यात येईल असं काल गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बह्तांश राज्यांना याबाबतघी अधिसुचना पाठवण्यात आली असुन येत्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्या दरम्यान आसाम व्यतिरिक सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनपीआरचं काम हाती धेण्यात येणार आहे

या मोहीमेअंतर्गत सक्षम सायकल दिवस सायक्लोथॉन गृहिर्णीसाठी इंधन बचतीच्या सोप्या उपायांवरील चर्चासत्र आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत मंत्रिमंडळ पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी उपाययोजना तयार करण्याकरिता मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

नगरपरिषदांमध्ये बह्सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम सुधारण्याच्या द्रष्टीनं अध्यादेश काढण्यालाही बैठकीत मान्यता देण्यात आली सेनादिन् भारतीय लष्कर कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे असं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल सांगितलं

दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्याची लष्कराची तयारी असून दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला पणे लष्कर पूण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातही काल सेनादिन साजरा करण्यात आला दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांनी यूद्ध स्मारकावर प्ष्पचक्र अर्पण केलं हतात्मा लातर लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या आलमला इथले जवान सुरेश घित्ते हे जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या हिमस्खलनात मृत्यूमुखी पडले

यासाठी एका महिन्यात जिल्हास्तरावर कृती अराखडा तयार करून त्यावर तातडीनं कारवाई करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल दिल्या पुणे विभागातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांबाबतच्या बैठकीत ते बोलत होते मराठीभाषा संवर्धन दिन मराठी भाषा लिहिताना तसंच बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणं हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचं योगदान ठरेल असं मत भाषातज्ज्ञ प्रा भास्कर नंदनवार यांनी व्यक्त केलं दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रानं आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प अधिकारी डॉ इंद्राणी जाखड याच्या सकल्पनेतून भारतभ्रमण या उपक्रमाअंतर्गत ही अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती

दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी विमान प्रवास करून दक्षिण भारतातील बँगलोर म्हैसूर वायनाड कोची याठीकाणी जाऊन इस्त्रोसह नेहरु प्लॅनेटोरियम एअरोस्पेस संग्रालय आदी पर्यटन स्थळांनाही भेट दिली जिल्ह्याबाहेरही फारसं कधी न गेलेल्या या मुलांना पहिल्यांदाच विमान प्रवासाची आणि जिल्ह्याबाहेरचं जग जवळून पाहण्याची संधी या निमित्तानं मिळाली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी जयंत निमगडे गडचिरोली पिफ पूणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात वेबसिरीज आणि खासगी सेन्सॉरशिप याविषयी आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले

दिल्ली इथं झालेल्या नाबार्ड पीएसी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला ही रक्कम तापी महामंडळाकडं वर्ग केली जाणार असल्याची माहिती खासदार डॉ सुभाष भामरे यांनी काल दिली सक्रात उस्मानाबाद मकर संक्रातीचा सण काल राज्यात सर्वत्र तीळगुळ वाटून उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त तुळजापूरच्या भवानी मातेला हलव्याचे दागिने घालण्यात आले होते संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा आनंदही अनेकांनी घेतला मात्र काही ठिकाणी पतंग उडवताना निष्काळजीपणा केल्यामुळे दूर्घटना घडल्या दर्घटना नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं काल पतंग पकडत असतांना विहिरीत पडल्यामुळे बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला मित्रासोबत पतंग उडवताना कापलेला पतंग पकडण्याच्या नादात तो तुडुंब भरलेल्या विहिरीत पडला मार्लेश्वर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वराचा कल्याण विधी म्हणजेच विवाह सोहळा काल पारंपरिक पद्धतीनं थाटात साजरा झाला निसर्गरम्य पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातल्या मार्लेश्वराचा साखरपा इथल्या गिरिजादेवीसोबत दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर माध्यान्हीला विवाह लावला जातो हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातले तसंच गोवा आणि कर्नाटकातले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजित स्मारक अरबी समुद्रात बांधण्याऐवजी जमिनीवर बांधावं अशी मागणी मराठा सेवा संघानं केली आहे स्मारक जमिनीवर बांधल्यास त्यासाठीच्या खर्चात निम्मी कपात होईल असं मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी काल सांगितलं पवार सातारा कोणी काहीही म्हणो परंतू आपण स्वतःला कोणतीही उपाधी लावून घेतलेली नाही तसा आपला आग्रह देखील नाही असं मत राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पडळ इथल्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मानं कर्तुत्वानं लोकांच्या मनात छत्रपती म्हणूनच राहतील असंही ते म्हणाले पदयात्रा अमरावती महात्मा गांधींच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प पदयात्रा मोलाची ठरेल असं मत केंद्रीय जहाज बांधणी तसंच रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केलं अमरावती जिल्ह्यातील ग्रुकूंज मोझरी इथं राष्ट्रसंत से राष्ट्रपिता मोझरी ते सेवाग्राम गांधी संकल्प पदयात्रेचा प्रारंभ काल मांडवीय यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं गेल्या वर्षातल्या सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार काल जाहीर केले यात भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा हा गेल्या वर्षातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे